दिल्ली उच्च न्यायालयानं दोन व्यक्तींना आधार आणि पॅन क्रमांकांची जोडणी न करता आयकर विवरणपत्रं भरण्याची अनुमती दिली होती या निर्णयाला केंद्र सरकारनं सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं होतं या याचिकेवर सुनावणी घेताना सर्वोच्च न्यायालयानं कायम खाते क्रमांक आणि आधार क्रमांक जोडलेला असणं आवश्यक असल्याचं नमूद केलं

काल झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला यानुसार अवैध पद्धतीनं छायाचित्रण करणं तसंच चित्रपटांच्या बनावट प्रती तयार करणं हा दंडनीय अपराध असेल आंतरराष्ट्रीय आर्थिक सेवा केंद्रांमध्ये सर्व सेवांच्या नियमनासाठी एकीकृत प्राधिकरण स्थापना अनियमित बचत प्रतिबंध विधेयकात दरुस्ती राष्टीय कामधेन् आयोगाची स्थापना तसंच राष्ट्रीय खाद्य तंत्रज्ञान उद्योजकता आणि व्यवस्थापन विधेयकालाही मंत्रिमंडळानं काल मंजूरी दिली

बीड इथं जिल्हा रुग्णालयात माता बालसंगोपन केंद्राच्या इमारतीचं भूमिपूजन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते काल झालं त्यावेळी ते बोलत होते आतापर्यंत कोणत्याही सरकारनं दिलं नाही इतकं म्हणजे पंचाहत्तर हजार कोटी रुपये अनुदान सरकारनं थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केलं असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं यावेळी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे आमदार सुरेश धस जयदत क्षीरसागर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते बीड शहरातल्या विविध विकास कामांचा श्रभारंभही मुख्यमंत्र्यांच्या हस्ते यावेळी झाला दरम्यान धनगर आरक्षणाचा प्रस्ताव आपणच केंद्राकडे पाठव् आणि धनगर समाजाला आरक्षण मिळवून देऊ असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी काल हिंगोली इथल्या शेतकरी आणि बचत गट मेळाव्यात बोलताना दिलं जोपर्यंत शेवटच्या शेतकऱ्याला पैसे पोहोचत नाहीत तोपर्यंत शेतकऱ्यांची कर्जमाफी सुरूच राहील असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं हिंगोली नगरपालिकेनं उभारलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्याचं अनावरणही मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं

नाट्य लेखक अभिराम भडकमकर लोककलेचे अभ्यासक डॉ

एक लाख रुपये ताम्रपत्र आणि शाल असं या प्रस्काराचं स्वरूप आहे

नाट्य क्षेत्रातल्या योगदानासाठी रवी पटवर्धन यांना कंठसंगीतासाठी माध्री ओक यांना तर उपशास्त्रीय संगीतासाठी श्याम देशपांडे यांना पुरस्कार जाहीर झाला आहे मराठी चित्रपटातल्या योगदानासाठी उषा नाईक यांना नृत्य कलेसाठी माणिकबाई रेंडके वाद्यसंगीतासाठी पंडित प्रभाकर धाकडे तमाशासाठी चंद्राबाई आवळे लोककलेसाठी मोहन कदम कलादानसाठी श्रीकांत धोंगडे कीर्तनासाठी हरिभक्त परायण विनोदब्वा खोंड तर शाहिरीसाठी शाहीर विजय जगताप यांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे एक लाख रुपये मानचिन्ह आणि प्रमाणपत्र असं या प्रस्काराचं स्वरुप आहे राज्य शासनातर्फे दरवर्षी देण्यात येणारा तमाशा सम्राज्ञी विठाबाई नारायणगावकर जीवन गौरव पुरस्कार यंदा ज्येष्ठ लोकशाहीर बशीर कमरोद्दीन मोमीन कवठेकर यांना जाहीर झाला आहे पाच लाख रूपये मानपत्र आणि सन्मानचिन्ह असं या प्रस्काराचं स्वरूप आहे

विक्री करताना शेतकऱ्यांनी आपला सातबारा उतारा व्यापाऱ्यांना देऊ नये असंही त्यांनी सांगितलं आहे केंद्र शासनानं यावर्षी तुरीची आधारभूत किंमत प्रति क्विंटल पाच हजार सहाशे पंचाहत्तर रुपये इतकी निश्चित केली आहे

वृत्तपत्र विक्रेत्यांच्या प्रश्नासंदर्भात निलंगेकर यांच्या अध्यक्षतेखाली काल मुंबईत आयोजित बैठकीत ते बोलत होते दरम्यान राज्यातल्या कामगारांना अतिविशिष्ट वैद्यकीय उपचारांसह आध्निक वैद्यकीय स्विधा सुलभतेनं आणि परिणामकारकरित्या प्रवण्यासाठी राज्य कामगार विमा सोसायटीची स्थापना करण्याला प्राधान्य द्यावं असे निर्देश सार्वजनिक आरोग्य मंत्री एकनाथ शिंदे यांनी काल मुंबईत दिले

आमचं हे बातमीपत्र न्यूज ऑन ए आय आर डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे

च्या वातानुकूलीत शिवशाही बसेसमध्ये आता दिव्यांग व्यक्ती आणि त्यांच्या साथीदाराला प्रवासभाड्यात सवलत देण्यात येणार आहे परिवहन मंत्री तसंच एसटी महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी काल मुंबईत ही घोषणा केली

नांदेड जिल्ह्यातल्या बिलोलीच्या नगराध्यक्षा मैथिली कुलकर्णी यांच्या अपात्रतेच्या निर्णयाला औरंगाबाद खंडपीठानं स्थगिती दिली आहे

राष्ट्रीय आणि सहकारी बँकांच्या माध्यमातून दहा लाख रुपयांपर्यंतचं हे कर्ज असेल महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी काल उस्मानाबाद इथं ही माहिती दिली या कर्जावरचं संपूर्ण व्याज सरकार भरणार असल्याचंही त्यांनी सांगितलं जिल्ह्यातल्या बँकांना दीड हजार कर्ज प्रकरणं मंजूर करण्याचं उद्दिष्ट दिलं आहे

भारत आणि न्यूझीलंडदरम्यान काल वेलिंग्टन इथं महिला आणि प्रुषांच्या पहिल्या टी ट्वेंटी क्रिकेट सामन्यात न्यूझीलंडचे दोन्ही संघ विजयी झाले

मालिकेत दोन्ही संघाचा दसरा सामना उद्या ऑकलंड इथं होणार आहे

जिल्ह्यातल्या देगलूर मुखेड आणि उमरीसह अन्य चौदा महसूल मंडळात दुष्काळी परिस्थिती जाहीर करण्यात आली आहे उस्मानाबाद जिल्ह्यातल्या उमरगा पंचायत समितीतला संगणक परिचालक सचिन देशमुख याला पाचशे रुपयांची लाच घेताना उस्मानाबादच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं काल अटक केली घरक्लाच्या कामाचं देयक काढण्यासाठी देशमुख यानं ही लाच मागितली होती